त्या पार्श्वभूमीवर प्रण्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्ह्यातील मावळ पुरंदर इंदापूर आणि बारामती तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी केली वेळ पडल्यास कर्ज काढू पण अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत देऊ असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला नुकसानीचे पंचनामे बुधवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बांधावरच पाटील यांची भेट घेऊन परिसरातल्या नुकसानीबद्दलची माहिती त्यांना दिली आणि योग्य त्या नुकसान भरपाईची मागणी केली

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघडमल यांनी ही माहिती दिली कृषी विभागातर्फे रव्बी हंगामासाठी लागणारी बियाणे आणि खतांच्या वाटपाचं प्रर्ण नियोजन झाल्याचंही ते म्हणाले

शिवाजीनगर खडकी दापोडी कासारवाडी पिंपरी ओक्र्डी देहरोड या ठिकाणी या आधीच ही सेवा उपलब्ध आहे चिंचवड वडगांव कामशेत तळेगाव बेगडेवाडी या स्थानकावर लवकरच ही सेवा सुरू होईल असं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे प्ण्यातल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुकातर्फे दिवगंत मराठी साहित्यिक पु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकाच्या चंद्रशेखर सभाग्रहात हा कार्यक्रम होईल देशपांडे दाम्पत्याने आयुकाला दिलेल्या योगदानाबद्दल हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो

चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही बस बोरघाटात दरीत कोसळली अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता क्रीडा वृत्त कोथरुडच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या सोळा वर्षाखालील गटाच्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले यामध्ये मुलांच्या गटात पुण्याच्या आर्यन कोटस्थाने यानं उपांत्य फेरी गाठली तर मुलींमध्ये काम्या परब आणि आशी छाजेड यांनी उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्कं केलं विलियर्डस अॅण्ड स्नकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं उद्यापासून पुना क्लव इथं स्नुकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहेत

म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहेत प्राथमिक फेरीत खुल्या गटात पुरुषांमध्ये पुण्याचे सनत बोकील आर्य शेठ धनंजय वर्वे यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला तर महीलांच्या गटात ईशा स्वर हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत चमकदार विजय मिऴवला प्णे आणि परिसरात आज संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचलं मध्यवर्ती पेठांसह उपनगरांतही जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते काही भागांत गारांचा पाऊसही झाला या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला

त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे